या बचतगटांसह नांदेड कारंजा परभणी औरंगाबाद नागपूर या पाच शहरांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थापन आणि कार्यरत असलेल्या अल्पसंख्याक महिला बचतगटांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे

राज्यात अवर्षणग्रस्त तसंच नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाणार आहे

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी काल आपला राजीनामा सादर केला

वरोरा यांच्या राजीनाम्यामुळे आता विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार राहिले आहेत

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएससी भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आयसीएसई आणि राज्य मंडळाची विषय रचना मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करुन ही समिती दहा दिवसात अहवाल सादर करणार आहे हा अहवाल विचारात घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे

या बाबत एक बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते

शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसात गठीत करुन त्यामार्फत कल्याणकारी मंडळाचं कामकाज तसंच रिक्षा चालक मालकांसाठी राबवावयाच्या विविध योजनांची आखणी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं

या साठ्यातून टप्प्याटप्यानं ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कांदे बाजारात आणले जातील अशी माहिती केंद्रीय क्रषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल लोकसभेत लिखीत उत्तरात दिली

स्वयंपूर्णतेतून खेड्यांचं पुनरुत्थान व्रक्षारोपण झीरो बजेट शेती आदी म्द्यांबाबत या पदयात्रेतून जनजागृती होणं अपेक्षित आहे

नितेश राणे यांच्या पोलिस कोठडीची मुदत काल संपल्यावर त्यांना दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं गेल्या आठवड्यात नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला होता नंतर या संपूर्ण प्रकाराबद्दल नारायण राणे यांनी माफी मागितली होती

जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं यासाठीची अधिसूचना जारी केली आहे ज्या गावांचा या समावेशा करता आक्षेप किंवा सूचना असेल त्यांनी एका महिन्याच्या मुदतीत आपले आक्षेप दाखल करायचे आहेत

ही इमारत निजामकालीन असून मोडकळीस आली होती भाजप सरचिटणीस भगवान करंजे यांनी ही इमारत द्रुस्त करण्याऐवजी नवीन इमारत बांधण्याची मागणी केली होती

भूकंप मापक यंत्रावर त्याची तीव्रता तीन रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली असून या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे

या सामन्याचा उर्वरित सामना आज खेळवला जाणार असून आजचा दिवसही पावसामुळं वाया गेल्यास सर्वाधिक गुण असलेल्या संघाला म्हणजे भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल

याबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काल त्यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा आणि जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते कम्कुवत कामांची तात्काळ डागड़जी करण्याचे निर्देशही डोंगरे यांनी यावेळी दिले